प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी ग्जरात इथं पोहोचले आहेत ग्जरातचे म्ख्यमंत्री विजय रुपानी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि इतर मान्यवरांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मोदी यांच्या सन्मानार्थ प्रदेश भाजपाने अहमदाबादमधे स्वागत सोहळा आयोजित केला असून यावेळी ते पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत नरेंद्र मोदी सोमवारी वाराणसीला भेट देणार असून ते यावेळी मतदारांचे आभार मानणार आहेत देशातल्या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडण्कांमध्ये बहमत मिळालेल्या पक्षांनी आपापल्या राज्यांत सता स्थापनेचा दावा केला आहे यामध्ये ओडिशात नवीन पटनायक पाचव्यांदा म्ख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत आंध्र प्रदेशात प्रथमच बहमत मिळवणाऱ्या वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे सिक्किम मध्ये सिक्किम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमासिंग गोलाय यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये प्न्हा एकदा भाजपला सता स्थापनेची संधी मिळणार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून निवड झाल्याबददल उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे मोदी यांनी आज नायडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विकासाला चालना देण्याच्या आणि संसदीय व्यवस्थांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुदयांवर चर्चा झाली लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छ दिल्या आहेत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद आणि नेपाळचे माजी प्रधानमंत्री माधव नेपाळ यांनीही प्रधानमंत्र्यांना शभेच्छा दिल्या आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या श्भेच्छांचा स्वीकार करुन धन्यवाद दिले आहेत

पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांशी बोलताना मोदी म्हणाले की आपल्या प्रांतात शांतता समृद्धी नांदण्यासाठी तसंच प्रांताच्या विकासासाठी परस्परांमधे विश्वासाचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे दहशतवाद आणि हिंसाचारम्क्त वातावरणातच परस्पर देशांमधे सहकार्य वाढू शकतं मतमोजणी कार्यात अडथळे निर्माण केल्या प्रकरणी नागप्र मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर कलमना पोलीस ठाण्यात ग्न्हा दाखल करण्यात आला आहे आज पोलीस सुत्रांनी ही माहिती दिली

नागपूर पूर्व मतदारसंघाच्या अतिरिक्त निवडणूक अधिकारी शितल देशम्ख यांनी पटोले स्थानिक काँग्रेस कार्यकर्ता अभिजित वंझारे आणि पक्षाचे मतदान प्रतिनिधी विरोधात कलमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती शितल देशम्ख यांनी जिल्हाधिकारी आणि म्ख्य निवडणूक आय्क्तांना या संदर्भात माहिती दिली होती

यावेळी आमदार अमित देशमुख उपस्थित होते या शिबीरात रुग्णांची मोफत अस्थिरोग तपासणी हाडांची ठिसुळता तपासणी यासारख्या विविध तपासण्या केल्या गेल्या तसंच तज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला दिला लातूर शहर य्वक काँग्रेसच्या वतीनं शहरातील स्क्रॅप मार्केट भागात असलेल्या गोरक्षण मधील जनावरांना चाऱ्याचे वाटप करण्यात आलं तसंच लेबर कॉलनी परिसरात वृक्षारोपण करत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वकील संजीव प्नाळेकर आणि सनातनचा साधक विक्रम भावे या दोघांना आज पृण्यात न्यायालयासमोर हजर करण्यात आलं

केंद्रीय अन्वेषण संस्थेनं काल दोघांना म्ंबईतून अटक केली प्नाळेकर हा दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एका आरोपीचा परिचित असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं असून या हत्याकांडातल्या काही आरोपींची प्नाळेकरनं न्यायालयात बाजू मांडली आहे

या दौडमधे सचीन खरोटे विजेता ठरला तर इथियोपियाच्या मिकीयास यामाथाची कामगिरी उल्लेखनीय ठरली या दौडमधे मुंबईसह ठाणे पूणे नागपूर आणि राज्यातल्या विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले समाजात देशभक्तीची भावना अधिक प्रभावी व्हावी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रकार्याला अभिवादन करण्यासाठी स्मारकाच्या वतीनं प्रथमच अशी दौड आयोजित करण्यात आली होती या दौडमधून होणा या निधी संकलनातून सैन्यदलातल्या क्टुंबांना सहाय्य केलं जाणार आहे

या स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे यथार्थ थोरात रोहन शहा हर्षवर्धन औताडे कनक भोजने तेजस पाटील अमेय कदम कृष्णा मगर कशिश भरड वैदेही लोहिया अभय शिंदे द्र्गेश जहागीरदार या तलवारबाजांनी विविध वयोगटांत वर्चस्व गाजवलं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ताल्क्यातल्या घोड धरणातील पाणी उपसा करण्यावरून वडगाव शिंदोडी आणि येळपणे इथल्या शेतकऱ्यांच्या दोन गटात त्फान हाणामारी झाली

या घटनेत दहा मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली

याप्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं दहा जणांना अटक केली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातल्या सुलेगाव इथं गोदावरी कालव्यात बुडुन आवेश शेख या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आवेश शेख कालव्याच्या कडेला आंघोळ करताना त्याचा तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला स्वित्झर्लंडमध्ये क्रिएन्स इथं झालेल्या पी एस ए अर्थात व्यावसायिक स्क्वॅश संघटनेच्या सेकीसूई खूल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या महेश माणगावकरनं पटकावलं आहे

तीन वर्षांपूर्वी ही स्पर्धा त्यांना पहिल्यांदा जिंकली होती महेशच्या कारकीर्दीतलं हे एकंदर आठवं पी एस ए विजेतेपद आहे येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी उष्णतेची लाट तर विदर्भातल्या त्रळक ठिकाणी अति उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे